या पैक अ ण परेरा वरवरा राव आणि वनन गो साशिवस या तिघांना काल दुपारी पु या या यायालयात हजर कर यात आलं होतं

दर यान या पाचही जणांचा काशिमरी फुटीरवा ांशी संबंध अस याचे पुरावे पोलिसांकडे अस याचं पूणे पोलिसांनी हटलं आहे पु यात झाले या ए गार प रषदेला माओवा ांकडून पैसा पुरवला गेला असून या प रषदेमधून नाग रकांना भडकव याचा य न होता अशी माहीती गु हे शाखेचे पोलीस उपायु शिरीष सरदेशपांडे यांनी काल पु यात प कार प रषदेत दिली

या संदभात मानवाधिकार आयोगानं पाठवले या नोटिसीलाही उ र देऊ असं ते हणाले या करणातील अटके या कारवाईची रा ीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली असून रा याचे मू य सधिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली आहे अनेक बु ीजीव नीही या कारवाईचा निषेध केला असून ही कारवाई राजक य सुडापोटी कर यात आ याचा आरोप केला आहे

महिला हॉक म ये काल भारतानं चीनचा पराभव करत अंतिम फेरीत वेश केला अंतिम फेरीतला भारताचा सामना ये या शु वारी जपानबरोबर होणार आहे

यासाठी उ मानाबाद जीवनरेखा या दोन दिवसीय कायशाळेचं उ मानाबादम ये आयोजन कर यात आलं आहे

सिंधुद्ग पाऊस सिंधुदुग जि ात पावसाचा जोर वाढला असून वैभववाडी कुडाळ कणकवली सावंतवाडी तालु यात पावसा या जोरदार सरी कोसळत आहेत